या विधेयाकात नागरी उड्डाण मंत्रालयांतर्गत सध्याच्या तीन प्राधिकरणांना वैधानिक दर्जा देण्याची तरतूद आहे दरम्यान राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करत डाव्या पक्षांनी आज संसद परिसरात धरणं आंदोलन केलं कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य सहित शेतकऱ्यांशी संबंधित अध्यादेश जारी करायला यावेळी विरोध दर्शवण्यात आला हे अध्यादेश मागे घेण्याची मागणीही डाव्या पक्षांच्या सदस्यांनी केली आहे

त्यात हे नवे रुग्ण आढळल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी चौकशी अंतर्गत अंमली पदार्थ नियंत्रण विभागानं आज आणखी दोघांना अटक केली आहे या प्रकरणी अंमली पदार्थांशी संबंधित अठरा अजणांना आतापर्यंत अटक करण्यात आली असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी आज दिली

देवळा तालुक्यात उमराणे इथं रास्ता रोको आंदोलन सटाणा इथं नामपूरच्या शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केलं आजपासून व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी करुन अन्य राज्यात पाठव् नये असे आवाहन कांदा उत्पादक संघटनांनी केलं आहे कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागं घ्यावा अशी मागणी दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार भारती पवार यांनी वाणिज्य मंत्री पिय़ष गोयल यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे

अन्य पदार्थांचे भाव वाढतात त्या वेळी अशाप्रकारे बंदीचा निर्णय घेतले जातात का असा प्रश्न त्यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला आहे दरम्यान पिंपळगाव बाजारसमितीमधे कांदा लिलाव सुरळित सुरू आहे

हिमायतनगर आणि उमरी तालुक्यामधे आज सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे तर जिल्ह्यात अनेक ठिकाणी रिमझीम सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे